महिला सक्षमीकरणाला चालना मिळण्याच्या ृष्टीनं हिरकणी महाराष्ट्राची या स्पर्धेची मदत होईल अस केंद्रीय वाणिज्य आणि उद्योजकता मंत्री स्रेश प्रभू यांचं प्रतिपादन

यांचं प्रतिपादन आणि नागपूर महानगरपालिका वतीन आयोजित महापौर चषक अखिल भारतीय नृत्य स्पर्धेच उद्घाटन संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरूणाचल आणि आसाममध्ये अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचा शुभारंभ केला आसाम आणि अरूणाचल प्रदेशात पायाभूत स्विधांच्या पूर्ततेची मागणी अनेक वर्षांपासून तिथल्या जनतेची होती पण पूर्वीच्या सरकारानं त्याकडे दुर्लक्ष केलं असं यावेळी पंतप्रधान म्हणाले विकासाचा दृढनिष्चय असताना त्यासाठी लागणा या निधीची कमतरता पडणार नाही याची निश्चिती आमचं सरकार करेल असं अरूणाचल प्रदेशातील ईटानगर इथल्या पायाभूत सुविधांच्या भूमिपूजना प्रसंगी त्यांनी आज सांगितल उत्तरपूर्वी राज्यांचा लवकरात लवकर सर्वांगिण विकास झाल्याशिवाय नूतन भारताची निर्मिती शक्य होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

अशी माहिती त्यांनी दिली

महिला सक्षमीकरणाला चालना मिळण्याच्या ृष्टीनं हिरकणी महाराष्ट्राची या स्पर्धेची मदत होईल अस प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योजकता मंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई इथं आज एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये केल राज्यातील सर्व जिल्हाधिकारी जि

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांचे प्रतिनिधी आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्याशी या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये प्रभू बोलत होते राज्यान गेल्या चार वर्षात अनेक क्षेत्रात प्रगती केली असून तळागाळातील माणसाच्या विकासासाठी अनेक योजना राज्यात राबविण्यात येत आहेत राज्यातील बचतगटातील महिलांनी सुध्दा विकासात आपले योगदान दिल आहे असं वक्तव्य हीरकणी महाराष्ट्राची आणि डीस्ट्रिक्ट बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन या स्पर्धाच्या श्भारंभ प्रसंगी प्रभू यांनी केलं राज्यातील महिलांचे कल्याण करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून या स्पर्धतून बचत गटांच्या महिलांनी पुढ यावं आणि त्यांच्यातील असलेल्या कल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी महिलांनी व्यवसायासाठी प्ढाकार धेण आवश्यक आहे आरतीय लघ् उद्योग विकास बँक अर्थात सीडबी कडून कर्जप्रवठा करण्यास महिलांना मदत करण्यात येईल प्रभू यांनी यावेळी सांगितलं

नाशिक जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी संपूर्ण राज्यातून नाशिक मधील त्र्यंबकेश्वरची निवड करण्यात आली असून आणखी द्सऱ्या टप्प्यातील कामांना लवकरच मंजूरी देण्यात येईल अशी माहिती रावळ यांनी दिली त्र्यंबकेश्वर इथल्या दर्शन बारी गंगासागर आणि गौतमी तलाव परिसर स्शोभीकरणाची कामं पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात येणार आहेत तसच पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं नाशिक शहराजवळील गंगाप्र धरण इथं ग्रेप रिसॉर्ट उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली जीवनाच्या विविध पैलूं विषयी कृतूहल सर्वानाच असते

आज या प्रदर्शनाचे उघटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले

पत्रकारानं केवळ मगरीसारखं काम करावं ज्यामुळं त्यांच्या पकडीतून कुठलीही माहिती सुटू नये वाचकांसमोर सत्य गोष्टी उजेडात आणणं हेच आमचं कर्तव्य आहे असं प्रतिपादन स्प्रसिध्द पत्रकार लेखक आणि विचारवंत अर्थतज्ञ अरूण शौरी यांनी केलं ते काल नागपूर इथं अरविंदबाब् देशमुख प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अरविंदबाब् देशमुख उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमात बोलत होते जेव्हा राजकीय दडपण वाढायला लागतात आणि पत्रकारांची प्रतिमा बाहय आणि अंतर्गत घटकांम्ळं डागाळण्याची भीती निर्माण होते तसंच विविध स्वरूपातील आमिशांना किंवा दडपणांना पत्रकार बळी पडायला लागले तर आपली विश्वासार्हता संप्ष्टात यायला वेळ लागत नाही असंही ते म्हणाले पत्रकारांन सत्य माहिती गोळा करावी तसंच कोण काय म्हणतं यापुढं ही जाऊन विषयाचा सखोल अभ्यास करावा वाचकांसमोर सत्य माहिती ठेवणं हेच आमचं कर्तव्य आहे त्यांच मनोरंजन करणं नव्हे असंही त्यांनी बोलताना सांगितलं या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार लेखक आणि उत्कृष्ट वक्ते द्वादशीवार यांना अरविंदबाब् जीवनगौरव प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर इलेक्ट्रानिक माध्यमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल लोकमत वाहिनीचे डॉ उदय निरग्डकर यांना प्रस्कार देऊन गौरविण्यात आलंत्र उत्कृष्ट शोध पत्रकारितेसाठी लोकसत्तेचे निशांत सरवणकर आणि लेकसत्तेचे एन

जोशी यांना सामाजिक पत्रकारिता प्रसकार देण्यात आला राज्यात ज्या ठिकाणी खनिजसंपदा आढळते त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि मूल्यसंवर्धन उद्योग उभारण्यात येणार असून खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देण्यात येणार असल्याचं प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केल उद्योग आणि खनिकर्म विभाग एमएसएमसी विदर्भ इकॉनामिक डेव्हलपमेंट कौन्सिल वेदद्व यांच्या सहकार्यान नागप्रातील हॉटेल सेंटर पॉईट इथ आयोजित दोन दिवसीय मिनकॉन कॉनक्लेव्हमध्ये ते बोलत होते यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्यासह महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे अनेक उच्च अधिकारी उपस्तीत होते यावेळी एमएसएमसी आणि खनिज क्षेत्रातील विविध उद्योग समुहांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले महासँड आणि खनिज क्षेत्रातील उद्योग संधी यासंदर्भातील ध्वनीचित्रफितीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या संबोधनातून गौण खनिज आणि म्ख्य खनिजांपासून महसूल प्राप्त होतो अशी माहिती दिली खनिज क्षेत्रातील उदयोगांसाठी विदर्भात मोठ्या संधी उपलब्ध आहेत तसेच यादवारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही शक्य आहे मिथेनॉलवर चालणाऱ्या ट्रक आणि बसेस आगामी काळात स्रु करण्यात येणार आहेत असंहि त्यांनी यावेळी सांगितल स्मार्ट सिटी ग्रीन सिटी टायगर कॅपिटल असे अनेक बिरुदं मिरविणारे नागपूर शहर आता हैपी सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे शहरात होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम ही नवी ओळख निर्माण करण्यास कारण ठरत असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले नागपूर महानगरपालिका आणि कलाशृंगार नृत्य निकेतनच्या वतीने रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश अट सभागृहात आज आयोजित महापौर चषक अखिल आरतीय नृत्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्ढाकाराने शहरात खासदार सांस्कृतिक महोत्सवासारखे उपक्रम आयोजित होतात अशा महोत्सवाम्ळे नागप्रात सांस्कृतिक वातावरण तयार झाले आहे कविवर्य स्रेश अट सभागृहाची निर्मिती करून नितीन गडकरी आणि मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराला सांस्कृतिक देण दिली आहे महापौर इनोव्हेशन अवॉर्डसारख्या उपक्रमातून नवीन काही शोधणाऱ्या नागरिकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले येथील उपक्रम आणि विकास प्रकल्पांमुळे नागप्र शहराची ओळख आता ग्लोबल सिटी म्हणून होऊ लागली आहे

राज्यामधील उच्च पदस्थ तेरा प्रशासकीय अधिका यांच्या बदल्या आज करण्यात आल्या औरंगाबादचे विभागीय आय्क्त पी

भापकर यांची बदली पूणे इथं क्रिडा आणि य्वा आय्क्त पदी करण्यात आली या पदावरील एस

केंद्रेकर हे आता औरंगाबादच्या विभागीय आय्क्त पदाचा कार्यभार सांभाळतील पुण्यातील राज्य ऊर्जा विकास संस्थेच्या संचालक पदावर एनीमल हजबंडरी विभागाचे आय्क्त के

उमप यांची निय्क्ती करण्यात आली आहे तसंच कृषी आणि दुग्ध व्यवसाय तसंच मत्स्य विभागाचे सहसचिव पदावर जी

पाटील यांची आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डी

देसाई यांची बदली कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे नागपूरचे अतिरिक्त आदिवासी आय्क्त एच मोडक यांची निय्क्ती वाशिमचे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे वध्याच्या जिल्हाधिकारी म्हणून ठाणे जिल्हा परिषदेतील कार्यकारी अधिकारी व्ही

भीमनवार कार्यभार बघणार आहे वध्ध्याचे सध्याचे जिल्हाधिकारी शैलेष नवल आता अमरावतीचे जिल्हाधिकारी राहणार आहे दरम्यान वाषीमचे नवनिय्क्त जिल्हाधिकारी मोडक यांनी आज आपल्या पदाची सूत्र स्वीकारली ऐतिहासिक व्हिंटेज विमान डकोटा आज ओझर इथल्या विमानतळावर यशस्वीपणं उतरवण्यात आलं या विमानाचं आता नामकरण परशुराम असं करण्यात आलं असून एरोइंडीया शो या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी हे विमान आता बंगलोर इथं जाणार आहे

दुस या जागतिक महायुध्दात यानं सामुग्गी व सैन्य वाहतूक विमान म्हणून फार मोठं कार्य अंमलात आणलं होतं गारपीट पाऊस व वातावरणातील बदलामुळे सातारा जिल्ह्यातील थंडीत वाढ झाली असून शनिवारी सर्वाधिक थंडी महाबलेश्वर येथे जाणवली थंडीमुळे काही आगात दवबिन्द् गोठल्याचे समोर आले आहे